संस्था आणि नागरिकांनी भ्रष्टाचार लाचखोरी आणि फसवणूक सहन न करता नैतिकतेला चालना दिली पाहिजे असं ते म्हणाले कर भरणं हा प्रत्येक कंपनीचा सिद्धांत असला पाहिजे आणि एसोचॅम सारख्या महासंघांनी यासाठी आपल्या सदस्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे असं उपराष्ट्रपती म्हणाले अर्थमंत्री अरुण जेटली द्रदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून या बैठकीत सहभागी झाले होते सरकारनं व्यवस्थेत सुधारणा आणण्यासाठी विमुद्रीकरण जीएसटी यासारख्या उपाययोजना केल्याचं त्यांनी सांगितलं छत्तीसगढ मध्यप्रदेश आणि मिझोराम या राज्यमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडण्कांकरता राष्टीय आणि प्रादेशिक पक्षांसाठी दरचित्रवाणी आणि नभोवाणी प्रसारणाचा कालावधी निवडणूक आयोगानं निश्चित केला आहे

या आदेशाप्रमाणे दरदर्शन आणि आकाशवाणीच्या प्रादेशिक आणि तीनही राज्यांमधल्या मुख्य केंद्रांतून प्रसारणाची सोय उपलब्ध असेल

पहिल्या टप्प्यातल्या मतदानासाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेपासून ते प्रत्येक टप्प्यातल्या मतदानाच्या दोन दिवस आधीपर्यंत या सुविधेचा वापर करता येणार आहे

मुंबई इथं काल शासनात डिजिटल तंत्रज्ञानाची भूमिका या विषयावरच्या व्याख्यानात ते बोलत होते आधारमुळे शासकीय योजनांचे लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी मधले टप्पे गाळले गेले गॅस अनुदान शिष्यवृत्ती मनरेगा आदींचे लाभ थेट लाभार्थींच्या खात्यात दिले गेल्यामुळे भ्रष्टाचारावर खूप मोठा अंकुश आला असल्याचं ते म्हणाले

नवी दिल्ली इथं काल केंद्रीय उर्जा मंत्री आर

सिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सौभाग्य योजनेच्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला

यावेळी त्यांनी या रुग्णालयात असलेल्या अद्ययावत यंत्रसामुग्रीची पाहणी केली पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर खासदार डॉ सुनील गायकवाड जिल्हाधिकारी जी श्रीकांत यावेळी उपस्थित होते

सक्षम अधिकाऱ्यानं मंजूर केलेल्या निकषांसह मान्य आराखडा सर्व प्रवर्तकांनी संबंधित स्थळांवर ठळकपणे लावावा असे निर्देश महारेराने काल जारी केलेल्या एका पत्रकातून दिले आहेत प्रकल्प स्थळांवर इमारतींचा मंजूर आराखडा गृहनिर्माण व्यावसायिकांनी प्रदर्शित करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिल्यानंतर हे निर्देश देण्यात आले

अॅथलेटिक्स मध्ये भारताचं या स्पर्धेतलं हे पहिलं पदक आहे

स्पर्धेच्या पहिल्या दिवशी ऑलिंपिक पदक विजेत्या पी व्ही सिंधूचा सामना अमेरिकेच्या बिवेन झांगशी तर सायना नेहवालचा सामना हाँगकाँगच्या च्युंग नानई शी होणार आहे पुरुष एकेरीत किदंबी श्रीकांत डेन्मार्कच्या हॅन्स क्रिस्टियन विटिंगसशी तर बी